देशात गह खरेदी करण्याची प्रक्रियेनं गती घेतली असल्याची माहिती अन्न धान्य मंडळानं दिली आहे

ग्राहक व्यवहार खात्याच्या मंत्रालयाला या हंगामात चारशे लाख मेट्रिक टन गव्हाच्या खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्न केले जात असून अन्न धान्याचा मुंबलक साठा रहावा यासाठी सर्वतोपरी व्यवस्था केली असल्याचं अन्न धान्य मंडळानं म्हटलं आहे

टाळेबंदी पूर्णपणे उठल्यानंतर आणि देशभरातली स्थिती सामान्य झाल्यानंतर सरकार परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करेल असं मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे विद्यार्थ्यांना दिवसभर अभ्यास करण्याची सक्ती न करण्याचं आणि त्यांना आपल्या इच्छेनुसार अभ्यास करू देण्याचा सल्लाही मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी पालकांना दिला आहे

या अधिकाऱ्यांनी करा संबंधी गोपनीय माहिती सार्वजनिक केली आणि ती प्रसार माध्यमात प्रसारित झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे

देशव्यापी संचारबंदीमुळे गेले दीड महिना कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे बंद आहेत पण चार दिवसापूर्वी शासनानं काही अटी आणि शर्तींना अधीन राहून उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली होती

आज सकाळी किलेअर्क परिसरात बारा आणि भिमनगर भावसिंगप्रा भागात एक नवा रुग्ण आढळला आहे या रुग्णांपैकी सहा रुग्ण सोळा वर्षे वयोगटातील मुलं आहेत तर सात रुग्ण चव्वेचाळीस वर्षे वयोगटातील असून यात चार महिला असल्याचं समोर आलं आहे

तीन दिवसांत तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा या विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे त्यांच्या वयामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक असल्यानं ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

आज जे रुग्ण आढळले आहेत त्यात काही यापुर्वीचे संशयित असून या सर्वांची पुन्हा तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मालेगांव इथं या विषाणूचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे जिल्ह्यात आता पर्यंत नऊ रुग्ण बरे झाले आहेत त्यात मालेगावच्या सात जणांचा समावेश आहे निफाड आणि चांदवड या अन्य दोन तालुक्यातील दोन आणि नाशिक शहरातील तीन बाधित पूर्ण पणे बरे झाले आहेत मालेगाव इथं या विषाणूमुळे बारा जणांचा मृत्यू झाला आहे सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात कोरोना विषाणूचा द्सरा रुग्ण आढळला असून तो गेल्या पंचवीस तारखेला पुण्याहून फलटणला आला होता

दोघां संशयितांना वाशिम इथं शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष बोरसे यांनी दिली